केंद्रीय मंत्री परदेश यात्रा करणार नाहीत आणि नागरिकांनी ही गरज नसल्यास विदेशवारी करु नये असंही ते म्हणाले मोठ्या संख्येनं लोकांनी एकत्र येऊ नये जेणे करुन या विषाणूचा फैलाव रोखला जाईल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि सरकारतर्फे योग्य त्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत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

लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं जर तुम्हाला खोकला आणि ताप असेल तर इतरांशी संपर्क टाळावा हात धुतल्या शिवाय डोळे नाक आणि तोंड यांना स्पर्शं करु नये सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका साबणानं आणि पाण्यानं सारखे हात धुवा किवा त्यासाठी अल्कोहोलयुक्त सॅनिटाइझर वापर करावा शिकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड रुमाल किंवा टिश्यू पेपरनं झाका वापरानंतर लगेचच टिश्यूपेपर केराच्या बंद टोपलीत टाका ताप असेल बास घ्यायला त्रास होत असेल आणि खोकला असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या डॉक्टरांकडे जाताना तोंड आणि नाक मास्क किवा कापडानं बंद करा

कोरोना विषाणूच्या संकटाच्या संदर्भात भारतानं केलेल्या प्रवास निर्बंधांची माहिती देण्यासाठी अमेरिकेतल्या भारतीय दूतावासाने चोवीस तास सुरु राहणारी हेल्पलाईन स्थापन केली आहे

भारतानं बुधवारी काही विशेष श्रेणी वगळता सर्व प्रकारचे व्हिसा रद्द केले आहेत

सरकारनं सर्व भारतीयांना अनावश्यक परदेशी प्रवास न करण्याच्या सूचना दिल्या आहेत

भारतीय लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी ही माहिती दिली येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी काही भारतीय देशात परतणार आहेत त्यांच्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे विलगीकरणासाठीची ही व्यवस्था जोधपूर झांसी गोरखपूर कोलकाता जेसलमेर चेन्नई आणि देवळाली इथं करण्यात येणार आहे या ठिकाणी लोकांना विलगीकरणासाठी ठेवता येईल असंही ते म्हणाले

या विमानातून आलेल्या सर्व भारतीय नागरिकांना जैसलमेर इथल्याच लष्कराच्या तळावर स्वतंत्र कक्षात वैद्यकीय देखरेखी खाली ठेवलं जाईल इराणमध्ये अडकलेल्या आणखी अडीचशे भारतीय नागरिकांना येत्या रविवारी मायदेशात आणलं जाणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यासोबत द्रध्वनीवरून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर समन्वय साधण्यासंदर्भात चर्चा केली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये हवामान बदलाच्या समस्येवरही चर्चा झाली या चर्चे दरम्यान जॉन्सन यांनी नवीकरणीय ऊर्जा निर्मितीचं प्रमाण वाढवण्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांचं स्वागत केलं दोन्ही नेत्यांनी विविध क्षेत्रांमध्ये उभय देशांमधलं द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्धताही व्यक्त केली चर्घे दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जॉन्सन यांना भारत भेटीवर येण्याचं निमंत्रणही दिलं इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी काल संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीचा आढावा घेतला

कोळसा खाणी वितरीत केल्यानंतर त्याचं परिचालन करताना अनावश्यक वेळ लागतो म्हणून नवीन दुरुस्ती विधेयक आणल्याचं सरकारनं सांगितलं लोकसभेमध्ये हे विधेयक गेल्या आठवड्यात मंजुर झालं होतं जास्तीत जास्त प्रशासन कमीत कमी राजकारण या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार हे विधेयक मंजूर झाल्याचं खनिज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याविषयावर चर्चेला उत्तर देताना त्यांनी सांगितलं या विधेयकामुळे भारत स्वयंपूर्ण होणार असल्याचं ते म्हणाले महाराष्ट्रात काल कोरोना विषाणूच्या संसर्गांची बाधा झालेले तीन नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल बातमीदारांना दिली या रुग्णांपैकी यांपैकी एक जण पुण्यातला असून तो अमेरिकेडून परतला होता एकाला मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलं असून तो फ्रान्सहून परतला होता तर एक रुग्ण ठाणे शहरातला असून तो दुबईडून परतला होता अशी माहिती टोपे यांनी दिली

केंद्रिय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते गंभीर आणि सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात राज्यांमध्ये माहितीचं आदानप्रदान करण्यासाठी बहूउद्देशिय गुन्हे केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं

ते काल चेन्नईत बातमीदारांशी यांचे बोलत होते राष्ट्रीय लोकसंख्या सुची अद्यायावत करताना कोणत्याही नागरिकाला डी अथवा संशयास्पद असा शेरा दिला जाणार नाही अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली या दरम्यान कोणत्याही नागरिकाला प्रत्येक माहिती देणं बंधंन कारक नाही असंही त्यांनी नमूद केलं दिल्ली हिंसाचारांवर संसदेत सुरु असलेल्या चर्चेला उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं

भारताच्या पी व्ही सिंधू हिनं बर्मिहॅम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपात्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे